अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका ई सिगारेट बंदी विधेयक लोकसभेत मंजूर

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी शपथ घेणार आहेत मुंबईत शिवाजीपार्क मैदानावर शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून मंत्रिमंडळातल्या तेर सदस्यांच्या नावांची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आज होत आहे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे राष्ट्वादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के

वेणूगोपाल बैठकीत उपस्थित आहेत शिवाजी पार्क मैदानावर हा सोहळा आयोजित होत असल्याबद्दल आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती त्यावर सार्वजनिक ठिकाणी शपथविधीची प्रथा पडणं अयोग्य असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं मात्र उद्याच्या सोहळ्याला हिरवा कंदिल दिला महाराष्ट्रात परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे

महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेच्या निवडणूकपूर्व युतीला सरकार स्थापन करण्यासाठी जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं होतं मात्र कुठल्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नीतिमत्ता आणि सदाचार गुंडाळून ठेवण्यात आला असा आरोप त्यांनी केला मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेचा पाठिंबा मिळवणं हा घोडेबाजार नाही काय असा प्रश्न करून ते म्हणाले की भाजपानं हा घोडेबाजार टाळला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीनं मात्र घोड्यांची संपूर्ण पागाच मुख्यमंत्रीपदासह चोरली आहे असा आरोप त्यांनी केला काँप्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मूख्यमंत्रीपदावर दावा करून नंतर शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा असं आवाहनही अमित शहा यांनी यावेळी केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला आधी पाठिंबा देऊन नंतर राजीनामा दिल्याबद्दल आपण योग्यवेळी बोलू अशी प्रतिक्रिया काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज विधान भवनात पत्रकारांशी बोलत होते राज्य विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज विशेष अधिवेशनाद्वारे झाला

सहा सदस्य अनुपस्थित होते त्यातल्या चार सदस्यांना अध्यक्षांच्या दालनात शपथ देण्यात आली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसंच ठाकरे कूटुंबातले पहिलेच निर्वाचित प्रतिनिधी आदित्य ठाकरे यांनीही सदस्यत्वाची शपथ घेतली राष्ट्रवादीचे अजित पवार जितेंद्र आव्हाड रोहित पवार धनंजय मुंडे यांनी आज शपथ घेतली सर्व उपस्थित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर अधिवेशन समाप्त झालं आपल्या सरकारचा भर हा मुंबई अहमदाबाद बुलेट प्रकल्पापेक्षाही शेतक यांचे प्रश्र सोडवण्यात राहील असं शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे भारत आणि जपानच्या प्रधानमंत्र्यांनी एकत्रितपणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प सूरु केला असला तरी आपलं प्राधान्य शेतकरी कष्टकरी महिला आणि तरुणाईच्या प्रश्नाना राहील महाविकास आघाडीचा हाच समान किमान कार्यक्रम असेल असंही केसरकर पुढे म्हणाले ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शासकीय नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं महापोर्टल बंद करण्यात यावं या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं आज ध्रळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निदर्शनं केली

या विधेयकानुसार ई सिगारेट्सचं उत्पादन खरेदी विक्री वाहतूक साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत यापैकी काहीही करणा याला एक वर्षांची केद आणि एक लाख रुपये पर्यंतचा दंड किंवा दोन्ही ठोठावण्याच्या शिक्षेची तरतूद या विघेयकात आहे विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं की तंबाखू आणि निकोटीनचं व्यसन दूर ठेवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे

येत्या शनिवारी हा आयोग आपला अंतरिम अहवाल दाखल करेल अशी अपेक्षा आहे

बँकिंग माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगातल्या समभागांच्या खरेदीचा परदेशी गुंतवणूकदारांनी सपाटा लावल्यानं निर्देशांक वधारले असं बाजार विश्लेषकांचं मत आहे निर्देशांकातल्या वाढीचा सर्वाधिक फायदा येस बँकेला झाला त्या पाठोपाठ भारतीय स्टेट बँक मारुती उद्योग आणि सन फार्मा यांचे समभाग वधारले

सहा जहाल नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलीस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं या पाच जणांमध्ये पाच महिलांचा समावेश असून प्रत्येकी वर पाच ते साडेपाच लाख रुपयांचं त्राम सरकारनं जाहीर केलं होतं तर संदीप उर्फ महरु वड्डे या तीस वर्षाच्या पुरुष नक्षलवाद्यावर सव्वा सहा लाख रुपयांचं ज्ञाम होतं वाशिम खिल्या मूलजीजेठा नगर परिषद मराठी शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची दंगामस्ती मूलाच्या जीवावर बेतली आहे

या क्षेत्राचे सदस्य श्रीनिवास दुलमवार यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने निवडणूक विभागाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत नागपूर विभागीयक्रीडा स्पर्धा चंद्रपूरमधे आयोजित करण्यात आली आहे

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी खिल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांच्या वतीनं शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन हिंगोली श्रिल्या संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर करण्यात आलं

तसेच शहरामध्ये गुलशनबाग परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत लक्षणीय वाढ झाली असून कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं उस्मानाबाद कि साडेबारा अंश सेल्सिअस तिक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली राज्यात सर्वत्र उद्या हवामान कोरडं राहील तसंच मुंबई आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील अशी शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे